काँप्रेसनं मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना यवतमाळ वाशिम मधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना तर वर्धा मतदारसंघातून चारुलता खजान सिंग टोकस यांना उमेदवारी दिली आहे याशिवाय धुळे मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील नंदुरबार मतदारसंघातून के

पडवी शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे यांना तर रत्नागिरी सिंधुदर्ग मतदारसंघातून नविन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे

राज्यात काल तीन लोकसभा मतदार संघात चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले

भंडारा गोंदिया सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणुक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची सुध्दा निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा निवडणूक लढवणार नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार करण्याचं आवाहन पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे काल मुंबईत आयोजित पक्ष मेळाव्यात ते बोलत होते आपल्या या भुमिकेचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ द्या मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असं सांगून त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं

नेपाळमध्ये बिराटनगर श्वे सुरू असलेल्या पाचव्या सॅफ अर्थात दक्षिण आशियायी फूटबॉल महासंघाच्या महिलांच्या फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची बांगलादेशशी तर नेपाळची श्रीलंकेशी लढत होणार आहे